भारत चीन संवादाची सहावी फेरी आजपासून दिल्लीत सुरू होणार

शेवटच्या टप्प्यापर्यंत निर्धारित मार्गावरुन लँडरचा प्रवास सुरू होता मात्र त्यानंतर तो वेगळया मार्गाने गेला चंद्रापासून दोन पूर्णांक एक दशांश किलोमीटर उंचीचा विक्रम लँडरचं अवतरण नियोजीत आणि योग्य त हेनं होत होतं त्यानंतर लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्यानं लँडरद्वारे मिळालेल्या माहितीचं विश्नेषण केलं जात आहे असं नियंत्रण कक्षानं म्हटलं आहे

आयूष्यात चढउतार येतच असतात हे काही छोटं यश नव्हे असं ते म्हणाले झोच्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे असं सांगून झोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं सगळ काही सुरळीत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली झोनं देशासाठी विज्ञानासाठी आणि मानवजातीसाठी मोठी सेवा केली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले हे क्षण धैर्य दाखवण्याचे आहेत असं सांगून आशावादी राहण्याचा तसंच आपल्या अंतराळ कार्यक्रमासाठी अधिक मेहनतीनं काम सुरु ठेवा असं ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे

वैज्ञानिकांनी मनोधैर्य गमावू नये त्यांची सक्षमता आणि निष्ठेवर सान्या देशाचा विक्षास असून देश त्यांच्या पाठीशी आहे अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी धीर दिला वैज्ञानिकांच्या कामगिरीचा देशाला अभिमान असून आतापर्यंत गाठलेलं यशही कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात मुंबई आणि औरंगाबाद या शहरांना भे देणार आहेत मुंबई महानगर प्रदेशातल्या तीन मेट्रो मार्गांच्या बांधकामाचा पायाभरणी सोहळा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे

तसंच अत्याधुनिक मेट्रो भवनाची पायाभरणीही प्रधानमंत्री करणार आहेत

कांदिवली पूर्वेकडील बाणडोंगरी मेट्रोस्थानकाचं आणि मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत तयार झालेल्या पहिल्या अद्यायावत मेट्रो डब्याचं उद्घात्त प्रधानमंत्र्याच्या हस्ते होणार आहे औरंगाबाद इथं महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका मोहिमेद्वारा आयोजित महिला बचत गाविया राज्यस्तरीय बैठकीला प्रधानमंत्री संबोधित करणार आहेत पश्चिम बंगालमधे अनेक करदाते वस्तू आणि सेवा कर भरत नसल्याबद्दल तपास करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वसुली अधिकाऱ्यांना दिले आहेत त्या काल कोलकता इथं महसूल अधिकाऱ्यांशी बोलत होत्या जीएस प्रणालीत काही त्र असतील तर त्या ताबडतोब शोधून दूर केल्या पाहिजेत असं त्या म्हणाल्या

कर दात्यांचा छळ करु नये तसंच त्यांना नोशित जारी करण्यापूर्वी काळजी घ्यावी अशी सूचनाही सीतारामन यांनी यावेळी केली सर्व खासदारांनी आपापल्या मतदार संघात तंदुरुस्त भारत अभियनाला सुरुवात करावी असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे संसद भवनात काल या मोहिमेचा शुभारंभ करताना ते म्हणाले की जनतेला निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगण्यासाठी उद्युक्त करणं हे लोकप्रतिनिधींचं पवित्र कर्तव्य आहे भारत प्रगत देश व्हावा हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्वप्न असून देशाचा प्रत्येक नागरिक शारिरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी राहिला तरच ते साकार होऊ शकेल असं युवक कल्याण आणि क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी यावेळी सांगितलं गजेंद्र सिंग शेखावत अनुराग ठाकूर आणि अर्जुन राम मेघवाल या मंत्र्यांबरोबरच शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते नवी दिल्लीत आजापसून सहाव्या भारत चीन धोरणात्मक आर्थिक चर्चेला सुरुवात होत आहे तीन दिवस चालणा या या कार्यक्रमात पायाभूत सुविधा ऊर्जा उच्च तंत्रज्ञान संसाधन संरक्षण औषधं आणि धोरण समन्वयावरील संयुक्त कृती गटाच्या गोलमेज बैठका होणार आहेत भारताचं प्रतिनिधित्व नीति आयोगाचे उपाध्यक्ष करतील तर चीनचं प्रतिनिधित्व राष्ट्रीय विकास आणि सुधारणा आयोगाचे अध्यक्ष करतील

संयुक्त राष्ट्र वाळवंश्किरण नियंत्रण करार जागतिक भविष्य परिषद आणि ओगॅनिक्स इंग्लेनॅशनल द्वारा आयोजित परिषदेत भारतात आणि हिमालयात कशा प्रकारे कृषी परिसंस्था आणि सेंद्रिय शेती सुपीक क्षेत्रात वाढ जैव विविधतेच संरक्षण आणि स्थानिक लोकांचे जीवनमान सुधारण्यात मदत करू शकतील यावर चर्चा झाली परिषदेच्या भारतीय दालनात नवीकरणीय ऊर्जेबाबतही चर्चा झाली रियो दालनात वाळू आणि धुळीच्या वादळाच्या मॅपिंगचं तंत्रज्ञान यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होत प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी येत्या सोमवारी उच्चस्तरीय बैठकीचं उद्घा जे करणार आहेत भारत आणि दक्षिण कोरियात संरक्षण क्षेत्रात भागीदारी वाढवण्याबाबत एकमत झालं आहे अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिली ते काल सेऊल िंग भारतीय आणि दक्षिण कोरियातल्या संरक्षण उद्योगातल्या मुख्य कार्यकारी अधिका यांच्या बैठकीत बोलत होते संरक्षण क्षेत्रातली भागीदारी वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी आराखडा तयार केला असून यात जमीनवरची संरक्षण प्रणाली हवाई प्रणाली तसंच नौदल प्रणालीत भागीदारी वाढवण्याचा प्रस्ताव आहे दोन्ही देशांनी संशोधन आणि विकासातही सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितलं संरक्षण क्षेत्रातल्या भारतीय कंपन्या आयात करत असलेल्या संरक्षण वस्तूंची निर्मिती भारतात व्हावी यासाठी दक्षिण कोरियातल्या कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहनही राजनाथ सिंग यांनी केलं भारतात असे उद्योग निर्माण करण्याकरता सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातील असं आधासन त्यांनी दिलं यानंतर राजनाथ सिंग यांनी भारतीय आणि दक्षिण कोरियाच्या संरक्षण दलातल्या प्रमुखांशीही चर्चा केली तसंच त्यांनी कोरियातल्या उद्योजकांशी चर्चा केली उन्नाव बलात्कार प्रकरणातल्या पीडितेचा जबाब नोंदवून घेण्यासाठी एम्स रुग्णालयात तात्पुरतं न्यायालय उभारण्याच्या विशेष न्यायाधीशांच्या विनंतीवर जलद गतीनं निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाला दिले आहेत न्यायमूर्ति दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ति अनिरुद्ध बोस यांच्या पीठाने काल सीबीआयला दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याचे आणि रस्ते अपघात प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले शेतकरी आणि कृषी संशोधकांमुळेच भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे असं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केलं आहे ते काल गुजरात मधल्या गांधीनगर ॐ बोलत होते शेतक यांनी पारंपारिक शेती बरोबर दुग्धव्यवसाय कोबंडी पालन मधुमाशी पालन फूल लागवड असं जोडधंदे करावेत असा सल्ला त्यांनी यावेळी दिला यावेळी तोमर यांच्या हस्ते नवव्या एप्री आशिया प्रदर्शनाचं तसंच आंतरराष्ट्रीय दुग्ध परिषदेचं उद्घाटन झालं परकीय चलन कायदयाच्या कथित उल्लंघन प्रकरणी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची सक्तवसुली संचालनालयानं चौकशी केली संचालनालयानं गोयल यांच्या मुंबईतल्या निवासस्थन कार्यालयांसह डझनभर ठिकाणी छापे घातल्यानंतर ही चौकशी करण्यात आली

या परदेशी कंपन्या संशयास्पद व्यवहार करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे अमेरिकन खूल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना रशियाच्या डॉनिल मेदवेदेव आणि स्पेनच्या नादाल यांच्यात होणार आहे